यामध्ये भारतात सीरम इन्स्टिट्यूटद्वारे निर्मित कोविशिल्ड आणि भारत बायेटक निर्मित कोर्वेक्सिन या लसींचा समावेश आहे औषध महानियंत्रक वी जी सोमानी यांनी आज पत्रकार परिषदेत नवी दिल्ली इथं ही माहिती दिली ऐकूया याबाबत अधिक माहिती लसनिर्मिती करणाऱ्या दोन्ही संस्थांनी त्यांच्या लसींवरील आजवरच्या चाचण्यांची आकडेवारी सादर केली असून या लसींचा वापर निर्बंधित स्वरूपात असेल

या संस्थेला देशांतर्गत सोळाशे सहभागींवर द्सऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चिकित्सालयीन चाचण्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे परदेशात करण्यात आलेल्या चिकित्सालयीन अभ्यासांसोबत या संस्थेनं सादर केलेली आकडेवारी तुल्यक्षम असल्याचं आढळून आलं त्यावर विषय तज्ञ समितीनं गहन चर्चा करून ठराविक नियामक अटींसह ही लस वापरण्याची शिफारस केली भारत बायोटेक कंपनीनं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणूजन्य रोग संस्था यांच्या सहकार्यानं कोवॅक्सिन ही लस विकसित केली आहे या लसीच्या विकासाकरिता वापरण्यात आलेली पद्धत देशांतर्गत तसंच जगभरात मान्यताप्राप्त आहे

या लसीची देखील पुढील चिकित्सालयीन चाचणी सुरुच राहील

कॅडिला हेल्थकेअर ही कंपनीने एनकोव ही लस विकसित केली असून तिच्या तिसऱ्या टप्प्यातील चिकित्सालयीन चाचण्यांना देखील मंजूरी देण्यात आली आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून आनंद यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी लस औषध महानियंत्रकांनी दिलेल्या लसींच्या आपत्कालीन वापरासाठी दिलेल्या मंजुरीबद्दल आनंद व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविडमुक्त भारताच्या दिशेनं टाकलेलं हे महत्वपूर्ण पाऊल असल्याचं आपल्या ट्विटरवरील संदेशात म्हटलं आहे संपूर्ण देशासोबतच कठोर परिश्रम करणाऱ्या वैज्ञानिकांना मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत कोरोना विरुद्धच्या लढ्यातील हे एक आश्वासक वळण आहे असंही मोदी म्हणाले डॉक्टर आरोग्य कर्मचारी पोलिसस्वच्छता कर्मचारी अशा सर्व कोरोना योध्याच्या परिश्रमामुळे लाखो देशवासियांचे प्राण वाचल्यामूळ आपण त्यांचे ऋणी आहोत असंही मोदी यांनी ट्विटरवरील संदेशात सांगितलं आहे अनेक केंद्रीय मंत्र्यांनी देखील या लसींच्या मंजुरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे

या लसी आपल्या कोरोना योद्ध्यांना दिलेली समर्पक मानवंदना असल्याचं म्हणत त्यांनी कोरोनाच्या अभूतपूर्व संकटाचा आघाडीवरून सामना करणाऱ्या आरोग्यसेवेतल्या तसंच इतर विभागांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे तसंच लस विकसित करण्यासाठी शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल हर्ष वर्धन यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे हर्ष वर्धन लसीकरण भारतातली लसीकरण मोहीम निवडणूक प्रक्रियेप्रमाणेच राबवली जाणार असून बूथ पातळीपर्यंत नियोजन करण्यात आलं आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी आज सकाळी सांगितलं

लसीकरण केंद्रात प्रतीक्षा कक्ष लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन स्वतंत्र कक्ष असतील अशी माहिती हर्ष वर्धन यांनी दिली

ऐक्या त्याबाबत हा वृत्तांत

डीडी स्पोर्ट्स आणि आकाशवाणी स्पोर्ट्स यांनी लाईव कॉमेंटरीद्वारे सातत्याने डिजिटल श्रोत्यांची संख्या वाढवत नेली आहे तर प्रसार भारती आर्काईव्ज आणि डीडी किसान हे निरंतर डिजिटल प्राधान्य मंच ठरत असून पहिल्या दहा क्रमांकामध्ये त्यांचा समावेश आहे

रोचक बाब म्हणजे पाकिस्तानमध्ये दूरदर्शन आणि आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणारे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक डिजिटल श्रोते आहेत त्यापाठोपाठ अमेरिकेतील श्रोत्यांचा क्रमांक लागतो आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून दिपेंद्र यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे शेतकरी चर्चा पूल मंजिरी सरकार आणि शेतकरी संघटनांदरम्यान उद्या नवी दिल्लीत चर्चेची पुढची फेरी होणार आहे

त्यामध्ये शेतकऱ्यांच्या चारपैकी दोन मागण्यांवर तडजोड करण्याबाबत दोन्ही बाजूंची सहमती झाली होती शेतकऱ्यांच्या समस्या सामंजस्यानं सोडवण्यास सरकार वचनबद्ध असल्याचं आश्वासनही कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शेतकरी नेत्यांना त्यावेळी दिलं होतं

या संशयित ठिकाणी छापा टाकून तिथं केलेल्या तपासात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ अवैधरीत्या तयार केले जात असल्याचं आढळून आलं

बेकायदेशीरपणे तयार केलेला हा गुटखा आणि तत्सम इतर उत्पादनांचा देशातल्या विविध राज्यांमध्ये पुरवठा केला जात होता

याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे

मप्र कॅबिनेट मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करून आणखी दोन जणांचा त्यामध्ये समावेश केला आहे आजच्या विस्तारात तुलसीराम सिलवत आणि गोविंदसिंग राजपूत यांचा समावेश करण्यात आला असून राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी या दोघांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली सिलवत आणि राजपूत यांना गेल्यावर्षी एप्रिलमध्ये मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं

त्यामुळे या तांत्रिक कारणास्तव त्यांना ऑक्टोबरमध्ये मंत्रीपद सोडावं लागलं होतं नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ते दोघेही विजयी झाले त्यामुळे आता त्यांचं मंत्रीमंडळात पुनरागमन झालं आहे हवामान परिषद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उद्या राष्ट्रीय हवामान परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटनपर भाषण होणार आहे तसंच उद्या पंतप्रधानांच्या हस्ते नॅशनल एटॉमिक टाईमस्केल आणि भारतीय निर्देशक द्रव्याचंही लोकार्पण आणि राष्ट्रीय पर्यावरण मानक प्रयोगशाळेची कोनशिलाही बसवण्यात येणार आहे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन हेही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत

ही वायुवाहिनी एक देश एक गॅस ग्रिड तयार करण्याच्या उद्दीष्टामधला महत्त्वाचा टप्पा आहे

पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार एका मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी तिचे काही नातेवाईक स्मशान घाटावर जमलेले असताना ही दुर्घटना घडली आपत्ती निवारण प्रतिसाद दलाच्या पथकांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत बचावकार्याला सुरु केलं

कोसळलेल्या छताखालून सुटका केलेल्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मेरठच्या विभागीय आयुक्त अनिता मेश्राम यांनी दिली राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली असून या घटनेच्या चौकशीचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत

यंदाचा महोत्सव प्रथमच ऑफलाइन आणि ऑनलाइन या दोन्ही पद्धतीनं होणार आहे

उत्तराखंड थंडी बर्फवृष्टी आणि पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळ उत्तराखंडमध्ये थंडीची लाट तीव्र झाली आहे पुढील दोन दिवस सुद्धा अशीच परिस्थिती कायम असेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे